काकोडकर हे समितीचे निमंत्रक म्हणूनही काम पाहतील या प्रकरणात रूढ शिष्टाचार आणि आदर्श कार्य प्रणालीचा वापर झाली किंवा नाही याबाबतची चौकशी ही समिती करून आपला अहवाल सरकारला सादर करील असं याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे दरम्यान समितीमध्ये नेमणूक केलेल्यामध्ये ज्यांनी अवनीच्या शिकारीची सुपारी दिली त्यानांच घेतल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली आहे

लेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं काल नवी दिल्लीत याबाबतची प्रसिध्द केली भीमा यूपीआय एईपीएस आणि एनईटीसी या डिजिटल व्यवहारांच्या माध्यमांनी व्यक्तीगत आणि व्यापारी डिजिटल देवाण घेवाणीचं एकूण तंत्रच बदलून टाकल्याचं नेक्ट्रॉनिक्सआणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं महटलं आहे राज्यात दुष्काळाच्या छायेत असणा या पाच हजार शेतकरी कुटुंबाना शिवसेनेनं मदतीचा हात दिला आहे अमरावती बुलडाणा यवतमाळ परभणी औंरगाबाद अकोला हिंगोली जालना जिल्ह्यातल्या कुटुबांना गहू तांदूळ गोडतेल रवा डाळ अशा वस्तू आज पाठवण्यात आल्या

रेल्वे मंत्री पिय्ष गोयल हे पहिल्या खारकोपर नेरूळ रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून या मार्गावरील रेल्वेचा शुभारंभ करतील

नेरूळ खारकोपर आणि बेलापूर खारकोपर अशा दोन मार्गावरून ही रेल्वे धावणार आहे दोन्ही मार्गावरून दररोज दहा गाङ्या जा ये करतील अशी माहिती मध्य रेल्वेच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे उरण परिसरात नवी मुंबई विमानतळ उभे राहात असतानाच आता रेल्वे सुरू होत असल्यानं या भागाच्या विकासाला गती मिळणार आहे खारकोपर ते उरण हा मार्ग देखील लवकरच पूर्ण होईल अशी शक्यता आहे

न्यायालयाच्या या निर्देशाचं उल्लघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे नियमांचं उल्लंघन केल्यास नागरिकांना आठ दिवसांचा तुरुंगवास आणि दंडाला सामोरं जावं लागणार आहे ख्यातनाम ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या पार्थिवावर आज दुपारी एकच्या सुमारास शिवाजी पार्क स्मशान भूमीतील विद्युत वाहिनीत अत्यंसस्कार करण्यात आले लालन सारंग यांचे पुत्र दिगदर्शक राकेश सारंग यांनी अंत्यविधी केले यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे निर्मात्या लता नार्वेकर अभिनेते विनय येडेकर विजय कदम संजय नार्वेकर ज्येष्ठ दिगदर्शक विजय केंकरे आदी उपस्थित होते तालुक्यातील साखळी बुलडाणा गावापासून दीड किलोमिटर अंतरावर असलेल्या वाडी वस्तीवर आतापर्यंत विद्युतची व्यवस्था नव्हती

ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छतेच्या दिशेने पाऊल उचलण्यात येत आहेत साखळी ब्रलडाणा ग्रामपंचायतीनं गावातील कचरा उलण्यासाठी घटांगाडी म्हणून आणि ग्रामपंचायतच्या विर कामासाठी चौदाव्या वित्त आयोगातून ट्रॅक्टर खरेदी केला

अवैध दूरध्वनीकेंद्र प्रकरणी आरोप पत्रातून नावं काढून टाकण्यासाठीची माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन आणि त्रि सहा जणांची याचिका मद्रास उच्च न्यायालयानं फेटाळली आहे सीबीआयनं दयानिधी मारन त्यांचा भाऊ कलानिधी मारन सन टीव्हीचे अधिकारी आणि भारतीय दूरसंचार निगम लिमिटैडच्या काही अधिकाऱ्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे